डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत बीएसएनएलच्या भारत एअर फायबर सेवेचा महाराष्ट्रात अकोला इथं आरंभ

बेरोजगार आणि स्थलांतरित मजुरांसाठी अगरबत्ती आत्मनिर्भर मोहीम

भारत एयर फायबर केंद्रीय दूरसंचार मनुष्यबळ विकास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी महाराष्ट्रातील अकोला इथं बीएसएनएलच्या भारत एअर फायबर सर्व्हिसेसचं आज उद्घाटन केले यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांना मागणीनुसार वायरलेस इंटरनेट जोडणी मिळतील

या व्यतिरिक्त बीएसएनएलने या अतिवेगवान ब्रॉडबँड सेवेसाठी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील स्थानिक उद्योजक तसंच बेरोजगार तरुणांना महसुलात वाटा देण्याबाबत करार केला असून त्याद्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल ते दरमहा सुमारे एक लाख रुपये नियमित मासिक उत्पन्न मिळवून त्याद्वारे केंद्राच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत स्वावलंबी बनू शकतील याबद्दल माहिती देताना केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सांगितलं

आणि त्यामुळे आमचा ग्रामीण भाग दुर्गम भाग किंवा शहरातलाही असा काही भाग असतो की तिथं वारंवार त्या केबल तुटत राहतात व प्रश्न निर्माण होतात तर त्यांच्यासाठी ही विशेष सुविधा आहे त्यामुळे आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील शेतकरी असतील ग्रामीण भागातील मोठे व्यवसाय उद्योग असतील किंवा आमचे जे प्रशासन आहे ग्रामपंचायत वगैरे अशा ठिकाणी याचा विशेष फायदा होणार आहे

देशाच्या विविध भागातील बेरोजगार आणि स्थलांतरित कामगारांसाठी रोजगार निर्मितीच्या उद्देशाने खादी अगरबत्ती आत्मनिर्भर मोहीम नावाचा हा कार्यक्रम आहे याबद्दल अधिक माहिती ध्वनी हा रोजगार निर्मिती कार्यक्रम खादी अगरबत्ती आत्मनिर्भर म्हणून ओळखला जाणार आहे देशाच्या विविध भागातील बेरोजगार आणि स्थलांतरित कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी आणि ते स्वावलंबी बनावेत हा या मागचा उद्देश आहे सध्या हा पथदर्शी प्रकल्प असून लवकरच त्याचे उद्दघाटन करण्यात येईल यानुसार अगरबत्ती तयार करणे सुवासिक अगरबत्ती करण्यासाठी त्यात मिसळायचे घटक इत्यादी सर्व कामे हि स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून केली जाणार आहे त्यासाठीचं प्रशिक्षणही कारागिरांना देण्यात येईल या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी म्हणून काही खासगी अगरबत्ती तयार करणाऱ्या उत्पादकांसोबत सामंजस्य करारही करण्यात येतील अगरबत्ती बनविण्यासाठी देशी यंत्रांवर भर देण्यात येणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी विजयकुमार लडकत पुणे

स्वच्छ भारत मिशनमध्ये ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये स्वतंत्ररित्या लक्ष केंद्रित करण्यात आलं असून देशभरात स्वच्छतेची खात्री करण्यात या मोहिमेनं अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

परिणामी सर्व राज्यातील अनेक ग्रामीण भाग उघड्यावरील शौचपासून मुक्त झाले आहेत उघड्यावर शौच न करण्याचं वर्तन कायम राहावं कोणीही यातून अनभिज्ञ राहू नये आणि घन तसंच द्रवरुप कचरा व्यवस्थापन सुविधा खातरीने उपलब्ध करण्याच्या दृष्टिने स्वच्छ भारत मिशन ग्रामीणने आता दुसऱ्या टप्प्याकडे वाटचाल सुरु केली आहे ज्याचं नाव ओडीएफ प्लस असं आहे

स्वच्छतेच्या सोयी तसंच घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रातही स्वच्छ भारत मिशनने लक्षणीय प्रगती केली आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिवाकर यांच्यासह विजयकुमार लडकत पुणे

रुग्ण बरे झाल्याची आतापर्यंतची चोवीस तासातली हि सर्वाधिक संख्या आहे

रुग्णालयांच्या वार्डमध्ये मोबाईल फोन्स वापरण्यास परवानगी आहे परंतु काही रुग्णांच्या नातेवाईकांनी अशी परवानगी रुग्णालय प्रशासनाकडून नाकारण्यात येत असल्याबद्दल तक्रारी केल्यानंतर केंद्रानं हे पत्र पाठवलं आहे राज्यांचे प्रधान आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण सचिवांना पाठविलेल्या या पत्रात आरोग्य सेवा महासंचालक डॉक्टर रावी गर्ग यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांदरम्यान संवादाची सोय करण्यासाठी रुग्णालयांनी उपकरणांचे निर्जंतुकीकरण आणि निर्धारित वेळा यांच्यासाठी नियम आखून द्यावेत असं सांगितलं आहे

अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटीव आली आहे आरंभिक लक्षणं दिसल्यानंतर त्यांनी आपली चाचणी करवून घेतली होती आपली तब्येत ठीक आहे परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून आपण रुग्णालयात भर्ती होत असल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे अनेक केंद्रीय मंत्र्यांनी शहा यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

अभिषेक बच्चन यांच्यावर मात्र अद्याप रुग्णालयात उपचार सुरु आहेत

एफएम एआयआर न्यूज लाईव ट्वेंटिफोर बाय सेवन चॅनलवर तो प्रसारित केला जाईल तसंच न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर तो लाईवस्ट्रीम करण्यात येईल संस्कृत चित्रपट प्रियामानसम आणि पुण्यकोटी यातील ठळक बाबी आणि जगातील एकमेव संस्कृत दैनिक सुधर्माचे संपादक यांची मुलाखत यातील प्रमुख कार्यक्रम राहतील संस्कृत भाषेची महती आणि लोकांनी दैनंदिन जीवनात तिचा वापर करण्याची गरज याबाबत पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाचे सहशिक्षक अक्षय कुलकर्णी यांनी आकाशवाणीकडे आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं ध्वनी संस्कृत भाषेचं महत्त्व त्रिकालाबाधित आहे असं म्हणता येईल भारतीय भाषांच्या विकासासाठी देशाच्या एकात्मतेसाठी आधुनिक शब्दांसाठी भारतीय शब्द तयार करण्यासाठी तसेच भारताची सभ्यता समजून घेण्यासाठी आणि तिचा जगात प्रसार करण्यासाठी प्रचार करण्यासाठी संस्कृत भाषेचे जतन व संवर्धन गरजेचे आहे हस्तलिखित शास्त्र भाषा शास्त्र पारंपरिक योगाचार्य वास्तुशास्त्र आयुर्वेद गणित प्रसिद्धी माध्यम आणि मनोरंजन विज्ञानाच्या अनेक शाखा संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये विकास करण्यासाठी संस्कृतचे अध्ययन उपयुक्त आहे संस्कृत भारती सारख्या संघटना पूर्ण देशात तसेच परदेशात सुद्धा संस्कृत संभाषणाचा उत्तम प्रकारे प्रचार व प्रसार करत आहेत प्रत्येक भारतीयाने संस्कृतचा अभ्यास करायला हवा

भारतीय रेल्वेमध्ये या कर्मचाऱ्यांनी समर्पित भावनेतून दिलेली सेवा महत्वपूर्ण असून रेल्वेच्या वाटचालीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे गौरवउदगार गोयल यांनी काढले सेवानिवृत्तीनंतरही या कर्मचाऱ्यांनी समाजसेवेसाठी आपले योगदान द्यावे असं त्यांनी सांगितलं

त्यामुळे संयुक्त अरब अमिरात हा आखाती देशातला पहिला अणूउर्जा उत्पादन करणारा देश म्हणून गणला जाणार आहे दक्षिण कोरियाचं तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प बनविण्यात आला आहे

जम्म काश्मिर जम्मू आणि काश्मीर सरकारनं गेल्या वर्षी सुरू केलेल्या चला गावाकडे या अभिनव उपक्रमानं तिथली ग्रामव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे यासाठी राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी दोन दिवस खेड्यामध्ये जाऊन तेथील व्यवस्थेचे अवलोकन केलं होतं

राजधानी त्रिवेंद्रममधील संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्य कचेरीच्या नावे शासकीय पिशव्यांमधून सोन्याची तस्करी करण्याच्या या प्रकरणात संस्थेनं आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे रक्षाबंधन रक्षाबंधनानिमित्त ईशान्य भारतातील भगिनीनंनी जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये तैनात सशस्त्र सेना आणि निमलष्करी कर्मचाऱ्यांना राखी बांधून प्रेम एकात्मता बंधुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा परिचय दिला आठ ईशान्य राज्यांमधील स्वयं सहाय्यता गटांनी या जवानांना राख्या तिरंगी करबंधन आणि मुखावरणं पाठवल्या आहेत बिहार पूर् बिहारमध्ये उत्तरेकडील भागात पूर परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे गंडक बुऱ्ही गंडक बागमती कमलाबालन महानंदा आणि अध्वरा या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात असून पुराचं पाणी अनेक वस्त्यांमध्ये शिरलं आहे दरभंगा आणि समस्तीपुर जिल्ह्यांतील लोकांना उंचावरील भागांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे